उत्तरप्रदेशातील कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे तसंच आपल्याशी गैरवतर्णूक केल्याचा निषेध म्हणून चतुर्वेदी यांनी राजीनामा दिला असुन काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्याकडे पाठवला आहे पक्षामधे महिलांची सुरक्षितता सन्मान राखला जातो परंत् पक्षाच्या सदस्यांच्या वर्तणूकीतून तो दिसून येत नसल्याचं चतूर्वेदी यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे

ते काल रात्री रायगड लोकसभा मतदार सद्यातले काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे याछ्वा प्रचारासाठी अलिबाग इथाआयोजित सभेत बोलत होते

स्वातच्यापासून काँग्रेस सरकारमधल्या प्रत्येक नेत्यानं गरिबी हटावचा नारा दिला मात्र देशातला गरीब जिथल्या तिथद्वीका राहिला याचजित्तर पुन्हा गरिबी हटावचा नारा देणारे काँप्रेसचे अध्यक्ष राहूल गाधी यापी द्याव असखिजपाचे अध्यक्ष अमित शहा यापी म्हटलञिाहे ते काल भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच्या प्रचारासाठी जालन्यात आयोजित केलेल्या सभेत बोलत होते काश्मीर हा भारताच क्रिविभाज्य भाग असून त्याला कुणीही वेगळक्रिरू शकत नाही भाजपा सरकार सत्तेत आल्यानसि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशद्रोही कारवाया करणाऱ्यास्ती देशाबाहेर हाकललज्ञिईल असशिहा म्हणाले पालिकेकडून ऑनलाइन परवाना देताना मुख्यमक्तीदेवेंद्र फडनवीस याच्या नावे लेडीज बार अँड रेस्टॉर्ट आणि आयुक्त अजोय मेहता याध्वा नावे हुक्का पार्लरचा परवाना देणाऱ्या कर्मचाऱ्याक्रिरोधात एफआयआर दाखल केला जाणार आहे विधी समितीच्या बैठकीत काल प्रशासनानही बाब स्पष्ट केली यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असञ्राश्वासनही प्रशासनानहिला पर्यावरणाचं सप्तुमिन राखून कोकणाचा विकास करू अशी ग्वाही शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे याप्ती दिली आहे ते काल रात्री युतीचे उमेदवार विनायक राऊत याच्या प्रचारासाठी कणकवली इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते

यावेळी केंद्रीय मक्तीसुरेश प्रभू शिक्षण मक्तीविनोद तावडे आणि उद्योगमक्तीसुभाष देसाई यातीही आपले विचार मादक्ती भाजपा जनतेची घोर फसवणूक केली हे आता स्पष्ट झाल्झिहे त्यामुळे घाणेरडे आरोप आणि जातीधर्माच्या नावानं राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे अशी टीका उत्तर मुद्धिच्या कॉप्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर याप्ती केली आहे त्या काल मुद्धि मराठी पत्रकार सद्यात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होत्या मोदी सरकार आश्वासनाप्ती पूर्तता करण्यात अपयशी ठरलेेेहे

यावर भाष्य केलं तर आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो असं त्या म्हणाल्या

माझ्यासाठी हे सर्व मुद्धिकर आहेत त्याच्यासाठी मला काम करायला आवडेल असं मातोंडकर यांनी सांगितलं

मुद्धिदेवी आणि भायखळा विधानसभा क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली

पालघर जिल्ह्यातल्या डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मीच्या यात्रेला आज सुरुवात झाली

या पप्ती दिवसाच्चा यात्रेच्या काळात राज्यासह गुजरात आणि राजस्थानमधूनही मोठ्या प्रमाणात भाविक येतात गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या कन्हाळटोला इथाआज दुपारी भरधाव ट्रॅक्टरनमीटरसायकलला जोरदार धडक दिल्यानद्विन जण ठार झाले

बसस्थानक परिसरात परभणी हिगोली मुख्य रस्त्यावर हे दुकान असल्यानं आगीमुळे या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती